यासंदर्भात त्यांनी आज औरंगाबादमध्ये एक निवेदन जारी केलं कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या उद्रेकामुळे हे संमेलन स्थगित करण्यात येत असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे साहित्य महामंडळाचे पदाधिकारी राज्यातील अन्य चार साहित्य संस्थाचे पदाधिकारी तसंच आयोजकांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ठाले पाटील यांनी या निवेदनात म्हटलं आहे

मेघालयातल्या शिलाँग इथं उभारण्यात आलेल्या सात हजार पाचशेव्या जनऔषधी केंद्राच लोकार्पण आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे त्यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते या जनऔषधी केंद्रांमुळे महाग औषधींवरचा जनसामान्यांचा मोठा खर्च वाचला तसंच अनेकांना रोजगार उपलब्ध झाल्याचं मोदी यांनी यावेळी बोलतांना सांगितलं लवकरच या केंद्राची देशभरातील संख्या दहा हजारांवर पोहोचवण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं ते म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध ठिकाणच्या व्यक्तिंसोबत संवाद साधला

विद्यार्थ्यांचं परीक्षेचं दडपण दूर करुन सकारात्मकता वाढवण्यासाठी आयोजित या कार्यक्रमासाठी इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेसंबंधीत ताण तणावाशी निगडीत प्रश्न मागवण्यात येत आहेत

या संकेतस्थळावरील ऑनलाईन स्पर्धेतून प्रत्यक्ष सहभागी होता येणाऱ्यांची निवड केली जाणार असून त्यांना परीक्षा पे चर्चा विशेष संचही प्रदान करण्यात येणार आहे

हिंगोली राज्य राखीव दलात कार्यरत असलेल्या आर

त्रिमुखे नावाच्या जवानाच्या घरी ही घटना घडली

त्रिमुखे यांच्या घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला

सिंधूचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मरिनशी होणार आहे दुसरीकडे पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या किदान्बी श्रीकांत तसंच द्रहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांची जोडी पराभूत झाली आहे

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागानं विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत याचाच एक भाग म्हणून क्षयरोगाची माहिती लपवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे परिसरतील सर्व खासगी वैद्यकिय व्यावसायिक रक्तचाचणी प्रयोगशाळा रेडीओलॉजीस्ट औषध विक्रेते यांना त्यांच्याकडील संबंधितांची माहिती द्यावी लागणार आहे